चिंचवड मतदार संघात केवळ एका उमेदवाराने आज अर्ज दाखल केला आहे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून शनिवारी अर्जाची छाननी होणार आहे

पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यात कोथरूड मधून चंद्रकांत पाटील कसब्यातून महापौर मुक्ता टिळक वडगाव शेरी मध्रन जगदीश मुळीक आणि पुणे कॅन्टोन्मेंट मध्रन सुनील कांबळे यांचा समावेश आहे भाजपच्या पुणे शहराध्यक्ष आणि पर्वतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने आचारसहिता भंग केल्याची तक्रार केली आहे निवडणूक कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात सभा घेऊन त्यांनी आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार आम आदमी पक्षाने केली आहे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अरविंद शिन्दे आणि शिवाजीनगर मतदारसंघातले आघाडी चे उमेदवार दत्ता बाहिरट यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले कोणतीही निवडणुक सोपी नसून त्यासाठी मेहनत घ्यावी लागते असं शिन्दे यावेळी म्हणाले आज दिवसाअखेर कॅन्टोन्मेंट मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी सात जणांनी अर्ज भरले आहेत त्यामध्ये काँग्रेसचे रमेश बागवे भाजपचे सुनील कांवळे वंचित बहजन आघाडीचे लक्ष्मण आरडे एमआयएमच्या हीना मोमीन आपचे खेमचंद सोनवणे अपक्ष उमेदवार अमित मोरे मोहन सोनवणे यांचा समावेश आहे आगामी विधानसभा निवडणूक कामातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वगळावं अशी मागणी विद्यापीठ प्रशासनानं जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाचं काम व्यवस्थित चालावं यादृष्टीनं ही मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं

पृण्याचे विभागीय आयुक्त आणि या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता या मतदार संघात प्रत्येक निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मतदार नोंदणी करावी लागणार आहे

ऐक्यव्हेरिन म्हणजे मैत्री

दहशतवादचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करात सहकार्य असावं तसच दोन्ही लष्करात आधूनिक तंत्रज्ञान आणि माहिती च आदान प्रदान व्हाव हा या संयुक्त सरवाचा उद्देश आहे

खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत पूण्यात विभागीय अकादमी सुरु होणार आहे या अकादमीत प्रवेश मिऴवण्यासाठी खेळाड्ंची उंच उडी लांब उडी धावणे आदी क्रीडाप्रकारात ग्णवत्ता तपासण्यात येणार आहे

ही जिल्हास्तरीय चाचणी भोसरी इथल्या इंद्रायणीनगरच्या अँथलेटीक मैदानावर येत्या रविवारी सकाळी होणार आहे सिम्बॉयसिसच्या कोर्टवर सुरु असलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत आज महीला गटाच्या अंतिम फेरीत प्राजक्ता मोरे नं सिद्धी आचरेकरचा पराभव करत विजेतेपद पटकावलं

उद्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे

नमस्कार